या संसर्गाचा मृत्यूदर दीड टक्के झाला आहे

जिल्ह्यात काल बारा रुग्णांनी आपला प्राण गमावला

कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या मोहिमेत सहभागी होत पालघर जिल्ह्यातले बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक पिंपळे यांनी नागरिकांना पुरेशी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे

बॅकांनी येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम कर्जदारांच्या खाती जमा करावी असं रिझर्व्ह बॅंकेच्या अधिसूचनेत म्हटलं आहे गृह कर्जाबरोबरच शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज वाहन कर्ज सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचं कर्ज व्यावसायिकांचं वैयक्तिक कर्ज अशा काही कर्जांना ही सवलत देण्यात आली आहे कांद्याचं आयात निर्यात धोरण हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्यामुळे सध्या उझवलेल्या कांद्याबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलं आहे ते आज नाशिक ििं कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांशी बोलत होते कांद्याबाबत धोरण ठरवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारची भेट घेऊ असं त्यांनी सांगितलं शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या किती समस्या असल्या तरी लिलाव व्यवहार बंद ठेवू नयेत असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं शेतकऱ्यांच्या विषयावर सरकारचं धोरण सुस्पष्ट असलं पाहिजे असं पवार म्हणाले राज्यात ज्यादा दरानं कांदा बियाणे विकणाऱ्या कंपन्यांची राज्य सरकार निश्चित दखल घेईल आणि बियाणे कंपन्यांवर कारवाई करेल असंही त्यांनी सांगितलं आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पवार यांनी माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले त्यांच्यासमवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार हेमंत टकले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते जगभरातल्या पुस्तकप्रेमींचं आकर्षण असलेल्या नवी दिल्ली धिं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रेसाठी यंदा तिथं जावं लागणार नाही तर यंदा ही जत्राचं थेट तुमच्या घरी येणार आहे या ऑनलाईन जत्रेत प्रकाशक आपल्या शहरातूनचं सहभागी होऊ शकतील आपली प्रकाशनं विक् शकतील वाचकांना पुस्तकं निवडण्याची खरेदी करण्याची संधी असेल प्रकाशक आणि वाचक एकमेकांशी संवादही साधू शकतील

या घरकूलांसाठी लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केलं आहे सांगली कें प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली

मात्र बांधकामाचा वाढीव खर्च स्वच्छता गृह आणि रंगरंगोटी साठी अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे गेली तीन वर्ष घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची माहिती घेऊन त्यानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे असंही ते म्हणाले या घरक्लांसाठी लाभार्थ्यांची गावठाणातली जुनी जागा किंवा जागा नसल्यास गावालगतची गायरान क्षेत्रातली रिक्त जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे

दरम्यान या चौघांनी या बनावट नोटा कोठून आणल्या याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत सिधूदर्ग जिल्ह्यातला बंदराचा विकास ससून गोदी मासेमारी बंदराचे आधूनिकीकरण सागरमाला योजनेंतर्गत मासेमारी बंदराचा विकास आणि मासे उतरवणी केंद्राचा विकास करण्यासाठी सर्वेक्षण करुन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणं मत्स्य बाजारपेठ उभारणी आणि नुतनीकरण जलाशय विकास योजना पिंजरा पद्धतीनं मत्स्य संवर्धन प्रकल्प अमरावती फिशरी हब उभारणे आदी कामांचा आढावा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मुख्यालयात ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला महामंडळाचे संचालकमत्स्य व्यवसाय सचीव आदी उपस्थीत होते नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आज पहाटे चार जणांनी तोडफोड केली

याप्रकरणी वाशी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे

अनिल बोरगे यांनी दिले आहेत ही रक्कम सात दिवसांच्या आत रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा केली नाही तर संबंधित रुग्णालयांविरुद्ध साथ रोग करायद्याखाली कारवाई केली जाणार आहे